राज्यपालः आदिवासी समाजाच्या विकासाकरिता शासन विविध योजना राबवित असून खाजगी कंपन्यादेखील आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून या कामांना सहकार्य करण्यास तयार आहेत त्यामुळं आदिवासी समाजासाठीच्या विकास प्रकल्पांना गती द्या असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं आहे शहापूर तालुक्यातील आदिवासी सेवा मंडळाच्या गोटेघर वाफे आश्रमशाळा इथं भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते आदिवासी मुलांनी शिक्षण मध्येच सोडून देऊ नये असं आवाहन त्यांनी केलं केंद्रीय माहिती आयक्तः विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारत राहिलं पाहीजे तसच अचूक उत्तर मिळेपर्यंत त्याचा पाठप्रावा करण्याचा आणि संयम राखण्याचा गुण त्यांनी आत्मसात केला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आयुक्त डॉ मदभूषणम आचार्यालु यांनी काल पृण्यात केलं सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाच्या विधी विभागात जी

गांधी व्याख्यानमाले अंतर्गत माध्यमं शैक्षणिक संस्था आणि माहितीचा अधिकार या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते

आचार्यालु यांनी लिहिलेल्या खासगीपणा आणि गोपनीयता या विषयावरील पुस्तकाचं प्रकाशन यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचे अध्यक्ष साखर निर्यातदार तसंच केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते साखर दरम्यान उसाची थकीत रक्कम शेतकऱ्यांना न देणाऱ्या साखर कारखान्यांना यंदाच्या ऊस गाळप हंगामात परवाना देऊ नये अशी मागणी ऊस दर नियंत्रण समितीच्या पाच शेतकरी सदस्यांनी साखर आयुक्तांकडे काल केली

तसंच विमानतळ परिसारत सुविधाजनक इमारत बांधण्यात येणार आहे

पुणेपाणी पुणे महापालिकेचा बंद असलेला पाण्याचा एक पंप काल दुपारी चार वाजता सुरु करण्यात आला

लष्कर जलकेंद्राला पुरेशा प्रमाणात पाणी मिळणार असल्यामुळे शहराच्या पूर्वभागाचा पाणी पुरवठा सुरळित होणार आहे

त्यामुळे येत्या वर्षभरात जिल्ह्यातले अनेक विकास प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे

विकास कामांचे प्रस्ताव आठ दिवसांत पाठवावेत आणि सर्व कामं वेळेत पूर्ण करावीत असे आदेश जिल्ह्याचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत या निधीतून तालूका निहाय कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवणं तसंच नव्यानं निर्माण होणा या नागरी वसाहतींमध्ये सांडपाण्याचे प्रकल्प मार्गी लावण्यावर अधिक भर दिला जाणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी शोभना देशमुख अलिबाग रायगड

त्यामुळे या भागातल्या नागरिकांची दळणवळणाची सोय झाली आहे जिल्ह्यातल्या घारोडा गावचे प्रवीण देशमुख या योजनेबद्दल समाधान व्यक्त करताना म्हणाले आमचे गाव डोंगराळ भागात असून आमच्या गावात कोणतीही दळणवळणाची साधनं नव्हती अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आमचं गाव होतं

त्यामुळे दवाखान्यात जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही कोणत्याही प्रसुतीच्या वेळी स्वियांना ञास होत नाही

पालघर जिल्ह्यातही अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्या बाबतचा हा वृत्तांत प्रधानमंञी सुरक्षित मातुत्व योजने अंतर्गत पालघर जिल्हयातल्या अनेक माता आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन या योजनेचा लाभ घेत आहेत

राजेंद्र चव्हाण या भागातल्या ग्रामीण रूग्णालयात जाऊन गर्भवती मातांची मोफत तपासणी करतात त्याबद्दल अधिक माहिती देताना डॉ

ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्यासाठी येथे भरपूर चांगली सोय आहे

अशा प्रकारे सुरक्षित मातृत्व योजनेचा मोठा लाभ गर्भवती मातांना होत असून त्यामुळे सदृढ बालकांचा सुरक्षित जन्म आणि पालनपोषण करायला मदत होत आहे

कोल्हापुरः राज्य शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे दाखल झाल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दहा जणांच्या पथकानं गेले दोन दिवस कोल्हापूर शहर आणि परिसरातल्या खासगी आणि शासकीय रुग्णालयावर छापे घातले यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव इथं नरभक्षक वाधिणीच्या भितीमुळे तिथले काम धंदे बंद आहेत त्यामुळे या भागातील शेतकरी शेतमजूरांना शासनानं नुकसानभरपाई द्यावी असं शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे गोंदिया आपत्ती निवारण दिनानिमित्त गोंदियामध्ये काल वॉकेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं नैसर्गिक आपत्तिच्या प्रसंगी बचाव कसा करावा याबाबत यावेळी जनजाग्रती करण्यात आली

रत्नागिरी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या एकशे पन्नास किलोमीटरच्या स्वच्छता सेवा संवाद पदयात्रेला कालपासून रत्नागिरीत सुरूवात झाली येत्या जानेवारीत पदयात्रेची सांगता होणार आहे अंत्यसंस्कार दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि माजी दुग्धविकासमंत्री आनंद देवकते यांच्या पार्थिव देहावर काल त्यांच्या राजूर या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

दिग्गज सरोदवादक आणि गुरु अल्लाउद्दीन खान यांच्या त्या सुकन्या होत क्रिकेट हैदराबाद क्रिकेट कसोटी अटीतटीची होत आहे

हवामानः अरबी समुद्रावर बराच काळ रेंगाळलेलं लुबान चक्रीवादळ आता मार्गी लागलं असून आज द्पारी येमेनला त्याचा तडाखा बसेल असा अंदाज आहे अरबी समुद्राच्या खोल भागात जाऊ नका हा मासेमारांसाठी दिलेला इशारा आज संध्याकाळ पर्यंत लागू राहील

दरम्यान तितली चक्रीवादळ ओसरल्यानंतर राहिलेला कमीदाबाचा पट्टा बंगालमार्गे ईशान्येकडे सरकल्यामुळे त्या भागातलं पाऊसमान वाढलं आहे या वादळांमुळे परतीचा प्रवास थांबलेला मान्सून अजूनही दक्षिण भारतात कायम आहे